पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या मन की बात च्या माध्यमं देशवासीयांशी संवाद साधणार

राज्याचे माजी ग़हमंत्री अनिल देशम्ख यांच्या मालमतांवर सीबीआय चे छापे

नागपूर जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये कोविडच्या दृष्टीने खाटांची वाढीव व्यवस्था तसेच लसीकरण मोहीम प्राधान्यानं राबविण्याचे डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

मन की बात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या द्र्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश म्ख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन रेमडीसीवीरची उपलब्धता रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

महावितरण कोविड संसर्गाम्ळे मरण पावलेले महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी सुरक्षारक्षक तसंच बाह्यस्रोत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये सान्ग्रह सहाय्य देण्याच्या योजनेला महावितरणने म्दतवाढ दिली आहे

याबाबतचं परिपत्रक न्कतंच जारी करण्यात आलं रेमडेसिवीर अकोला पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना अटक केली

यवतमाळ दारू मिळाली नाही म्हणून व्यसनाची पूर्तता करण्याकरता सॅनिटायझर पिल्यानं यवतमाळच्या वणी इथल्या सात जणांचा मृत्यू झाला वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून सॅनिटायझर पिलेल्या आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मंदिराच्या व्यवस्थापनांनी शक्य असल्यास स्थानिक केबल यंत्रणा वेबसाईट तसंच फेसब्कच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून दयावं असंही सांगितलं आहे

जिल्हयात ऑक्सिजन प्रवठा तसंच कोरोना बाधितांवरच्या उपचारांसाठी अधिकच्या नव्या खाटांना तातडीनं मंज्री मिळवून दयायचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं यावेळ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला कोरोनासंदर्भात तातडीच्या उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक नगर परिषदेसाठी प्रत्येकी पाच कोटी रूपयांचा आकस्मिक निधीची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली

अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोलच्या घरी तसेच म्ंबईतल्या स्खदा सोसायटीमधल्या घरी सीबीआयने छापे टाकले आहेत

देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आय्क्त परमबीर सिंह यांनी केली होती त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले

नितीन राऊत कोरोना रुग्णांसाठी नागपूर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वाढीव बेडची व्यवस्था तसेच कोरोना लसीकरणाची मोहिम प्राधान्याने राबवा असे निर्देश पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व उपचाराच्या उपाययोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते

यासाठी मानकाप्र येथील क्रीडा संकलात तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बधितांच्या आकड्यात वाढ

कोरोनाच्या गंभिर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटीलेटरची मोठ्या प्रमाणात गरज आहे कोरोना काळात अत्यावश्यक असलेल्या व्हेंटिलेटर हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जिएसटीत सूट देत आयात श्ल्क कमी करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे

यशोमती ठाकर खासगी रुग्णालयांमध्ये रेमडिसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये रेमडिसिविरच्या उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकड्रन सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत मात्र गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे च्कीचे आहे

सीमा बंद वाशीम जिल्ह्यात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून जिल्ह्यात प्रवेशासाठी पोलीसाचे परवाना पत्र आवश्यक करण्यात आले आहे सोबतच जिल्ह्याच्या सीमेवर कोरोना चाचणी करण्यात येतं आहे अशातच वाशीम शहरात होणारी गर्दी पाहता अशा ठिकाणी प्रशासनाच्यावतीने रॅपिड अँटीझन चाचणी करण्यात येतं असून पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला कवारंटाईन सेंटर मध्ये नेऊन सोडण्यात येतं आहे

एड़स नियंत्रण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला त्यामुळे आरोग्य विभागाचे विविध कार्यक्रमही प्रभावी झाले

तपासणीचा हा का आकडा राज्यात सर्वाधिक असल्याचे राज्यस्तरीय आढाव्यातून समोर आले आहे